महाराष्ट्रात त्रिरत्न महोत्सवाला आजपासून सुरूवात

स्वच्छ कांदळवन आभयानाची शिम्का ब्रुक ऑफ रेकॉडमध्ये दखल

नागप्ररात आजपासून जागतिक संत्रा महोत्सवाला सुरूवात

पूव नागपुरातील भवानी हॉस्पिटल अँड रिसच इंस्टिट्यूटच्या सहा मजलो इमारतीचं लोकापण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

कद्रीय मंत्री भितीन गडकरी यांनी रुग्णालयाच्या लोकापण प्रसंगी बोलताना सांगितले कां श्री भवानी माता सेवा सामतीचे पदाधिकारो पांडूरंग मेहर यांच्या अथक प्रयत्नातून या रुग्णालयाची उभारणी विक्रमी वेळेत पूण झालो देशभरात मोठ्या ट्रस्टची वेगवेगळी हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आहेत आता या भागात मेोडकल कॉलेज सुरु केल्यास स्थाानक तरुणांना इथच मेडीकलचं शिक्षण घेता येईल त्यांना रोजगार भिळेल आण सोबतच गरांबांना शासकीय दरातील उपचारांचा लाभ होईल असं त्यांनी सांगितलं

माडगूळकर आर्मण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानीमत्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक काय संचालनालय आण दिल्ला मराठां प्रांतष्ठान यांच्यावतीनं आजपासून महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवास सुरुवात होत आहे गीत रामायणानं या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे

याचं और्चित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक काय संचालनालय आर्गाण र्दिल्लों मराठी प्रातष्ठानच्यावतीनं दिल्लांच्या जनपथ रोड स्थित डॉ

महोत्सावाचा समारोप नुकताच प्रांसध्द झालेल्या भाई व्यक्ती को वल्लो या प्र

देशपांडे यांच्या जीवनावरोल चित्रपटानं होणार आहे

र्म्रानया पैठणी ब्रांकेड पैठणींसह महाराष्ट्राचं झणझणीत व्यंजन मिसळ पाव दिल्लो इथं आयोजिण्यात आलेल्या हुनरहाटचं प्रमुख आकषण ठरत आहे

प्रदशनीचं उद्घाटन कद्रीय अथमंत्री अरूण जेटला आणि कद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते झालं

या प्रदशनात स्टॉल क्र

या उड्डाण प्लामुळं नागपूरकर जनतेची अनेक वषाची मागणी पूण झालां असून या प्लामुळं रेल्वे स्टेशन इथं होणाऱ्या वाहतूक कांडीचा प्रश्न सुटणार आहे रामझुला आज वाहतुकोसाठी खुला करण्यात आला आहे कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी कद्रीय मंत्री र्मितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्रळे सावर्जानक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे महापौर श्रीमती नंदा जिचकार आदो अधिकारो आणि पर्दाधिकारो उपस्थित होते अशा प्रकारचं केबल स्टेड उड्डाण पूल राज्यात दोन असून यामध्ये मुंबईच्या वांद्रे वरळी सागरों सेतू आर्गाण नागपूरच्या संत्रा माकट उड्डाण पूल यांचा समावेश आहे दोन्हो पूलं रस्ते ावकास महामंडळानं बांधले आहेत

म्हणून हत्तीरोगाच्या र्णानवारणासाठी सवानी एकत्रित लढूया असं आवाहन सावर्जानक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नागपूरच्या हॉटेल तुली इथं आरोग्य ीवभागाच्या प्रीशक्षण कायक्रमात ते बोलत होते हत्तीरोग हा आजार हद्दपार करण्यासाठी आखलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्र्रातबंधक लस देण्याच्या मोहिमेची सुरुवात उदयापासून होणार आहे जास्तीत जास्त नार्गारकांना हो औषधं दिलो जावी यासाठो पंधरा दिवस आरोग्य ववभागाच्या वतीनं सतत प्रयत्न केले जातील

हे वन र्वभागाचं महावृक्षलागवडीतील महत्वाकांक्षी पाऊल होतं ज्याची नोंद र्लिम्का बुक ऑफ रेकॉडमध्ये र्पाहल्यांदा घेतला गेला

मी

वन विभागाच्या कामाची लिम्का ब्रुक ऑफ रेकॉडनं अशा पद्धतीने र्तिसऱ्यांदा नांद घेतल्यानं र्वभागाच्या र्शिरपेचात आणखी एक मानाचा त्रा खोवला गेला

या वेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महाराष्ट्र राज्याचे पोलोस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर अपर पोलोस महासंचालक प्रशासन डॉ प्रज्ञा सरवदेनागपूरचे पोर्लस आय्क्त डॉ भूषण कुमार उपाध्याय हे मान्यवर उपस्थित होते

कायक्रमाच्या सुरवातीला भरतनाट्यम आर्दिवासी नृत्य तसेच त्रिप्रातील कोर्जागिरों हे नृत्य प्रकार सादर करण्यात आले

सध्याच्या र्पारस्थितीत पोर्वलसांसमोर बदलत्या स्वरूपाची गुन्हेगारी शांतता प्रस्थापत करण्यासाठी वेळोवेळी करावा लागणारा बंदोबस्त अशी अनेक आव्हाने आहेत या क्रीडा स्पधा अशा पर्परस्थितीला तांड देण्यासाठी शारीरिक क्षमता आीण मार्नासक बळ पोलिसांना देतात असे प्रास्ताविकात व्यवस्थापन शाखेचे र्विशेष पोलिस महार्गिनराक्षिक अन्प कुमार र्सिंह यांनी सांगितले या वेळी बोलताना राज्यपाल विदयासागर राव म्हणाले कों जगातील अनेक देशांच्या लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पेक्षा कमी आहेत या प्रचंड लोकसंख्ये साठी कायदा व स्वव्यवस्थेचा राखण्याचे काम महाराष्ट्र पोर्लस करत आहेत हे उल्लेखनीय आहे

येत्या र्माहन्यात लवकरच मेट्रांचे प्रवासी रन सुरु होणार आहे सीताबर्डा स्थित मेट्रां जंक्शन ते खापरीं मेट्रां स्टेशन पयंत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा श्रभारंभ करण्यात येणार आहे तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त नार्गारकांनी मेट्रोने प्रवास करावा जेणेकरून खाजगी वाहनाच्या उपयोगाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होणारे प्रदूषण कमी करण्यास निश्तिच मदत होईल असे आव्हान नागपूर शहराच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी समस्त नार्गारकांना केले आहे

प्रताप नगर स्थित समथ व्यायाम शाळेच्या पीरसरात आयोजित व्हॉलोबॉल स्पधत विशेष अर्तिथी म्हणून श्रीमती नंदा जिचकार उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी हे संबोधन केलं आजपासून नागपूर इथं जागतिक संत्रा महोत्सवाला सुरूवात होत आहे

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ठे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत या महोत्सवात अनेक कंपन्यांनी आपले स्टॉल टाकले असून फ्ली मार्केट आणि शेफ विष्णू मनोहर यांचा संत्र्यांचा हलवा हे आजच्या महोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे ब्राझिल अमेरिका तुर्कस्थान श्रीलंका आणि भारताचे कृषितज्ञ या महोत्सवात सहभागी झाले असून आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा आणि इतर राज्यांतर्फे कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे